तेलंगणमध्ये पावसाची संततधार कायम अनेक वस्त्या जलमय

वेंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवरांनी आज शहीद पोलिसांना अभिवादन केलं आहे नायडू उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी शहीद पोलीस जवानांना आदरांजली अर्पण केली आहे या जवानांनी दाखविलेल्या शौर्य त्याग आणि समर्पणाबद्दल राष्ट्र या सर्वाचे सद्धाक्रणी राहील असं त्यांनी आज सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शहिद पोलिसांना आदरांजली अर्पण केली असून पोलिस आणि त्यांच्या कुटुंबाचा त्याग समर्पण देश कधीही विसरू शकत नाही असं त्यांनी आज सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे

शहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय पोलीस स्मृतीस्थळावर जाऊन या डुतात्मा पोलिसांना आदरांजली वाहिली मनुष्यबळ आणि तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करीत देशाच्या सीमा सर्वार्थानं सुरक्षित करण्याला केंद्र सरकारचं प्रथम प्राधान्य असल्याचं शहा यांनी यावेळी केलेल्या भाषणात नमूद केलं देशाच्या अंतर्गत सुरक्षेघी काळजी आणि जबाबदारी तुम्ही घ्या तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घेण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं सांगून त्यांनी पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना आश्वस्त केलं

या हल्ल्याला पोलीस जवानांनी कडवी झुंज दिली दुदेंवानं या हल्ल्यात हे पोलीस शहीद झाले

या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दहा जवान हुतात्मा झाले होते विहार निवडणूक विहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला वेग आला असून ऑनलाईन मेळावे कोरोना प्रतिबंधाच्या उपाययोजना पाळत प्रचारसभा भेटीगाठी इत्यादी माध्यमातून ही प्रचाराची रणधुमाळी गाजायला लागली आहे विविध पक्षांच्या प्रचारसभांनी वातावरण ढवळून निघालं आहे

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह आज कंदलगाव आणि चप्पि्र इथं तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे

नद्डा पश्विम चंपारण आणि मोतीहारी इथं प्रचारसभा घेणार आहेत मुख्यमंत्री नितीशकूमार यांच्या प्रचारसभा आज केसरिया सारण परसा आणि राजापकर इथं होत आहेत जाहीरनामा दरम्यान कॉग्रेसनं या निवडणुकांसाठीचा आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिलमाफीची घोषणा यामध्ये करण्यात आली आहे लोकजनशक्ती पक्षाचा जाहीरनामा पक्षाचे नेते चिराग पासवान यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला पथक दरम्यान विधासभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं एक पथक आज बिहारच्या दौऱ्यावर आहे हे पथक विविध भागांना भेटी देऊन कोरोना प्रतिबंधाच्या उपाययोजनाच्या दृष्टीनं तिथल्या व्यवस्थेची पाहणी करणार आहे जास्त गर्दीचे मतदारसंघ आणि तिथली मतदान केंद्रांची व्यवस्था यांचीही हे पथक माहिती घेईल आणि आपला अहवाल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला सादर करेल विहार निवडणूक बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाची आज छाननी होणार आहे

केंद्र सरकारच्या तपासणी पाठपुरावा आणि उपचार या त्रिसूत्रीच्या प्रभावी आणि जलद गतीनं केल्या जाणाऱ्या अंमलबजावणीमुळे देशातील बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

हा जगातील सर्वात कमी मृत्यूदर आहे

सैनिक भारतीय हद्दीत सापडलेल्या चीनी समिकाला आज भारतानं परत चीनकडे सुपूर्द केलं हा समिक चुकून भारतीय हद्दीत आल्याचं स्पष्टीकरण चीननं दिलं होतं

आज सर्व शिष्टाचार आणि सोपस्कार पूर्ण केल्यानंतर चुशूल मोल्डो भागात नियंत्रण रेषेजवळ झालेल्या बरुक्कीच्या ठिकाणी या सत्तिक पुन्हा चीनच्या ताब्यात देण्यात आल्याचं भरतीय लष्करानं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे हस्तकला केंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मध्य प्रदेश सरकारनं राज्यात इंदूर इथं स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र सुरू केलं आहे या केंद्रामध्ये महिलांना हस्तकला विविध लोककला आणि सांस्कृतिक विषयांशी संबंधित कौशल्य शिकवली जाणार आहेत इंदोर ही राज्याची आर्थिक राजधानी असून हे केंद्र लोक संस्कृती मंघातर्फे चालविलं जाणार आहे इंदोरचे खासदार शंकर ललवाणी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं हस्तकला उत्पादनं तयार करण्याबरोबरच ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विक्री करण्यासाठी आवश्यक असणारी मदतही या केंद्रातर्फे दिली जाईल असं ललवाणी यांनी म्हटलं आहे

यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभार्थींना आयुष्मान भारतयोजनेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे यामुळं राज्यातील निम्म्या लोकसंख्येला यायोजनेचा फायदा मिळू शकतो राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कालउच्चस्तरीय बक्रि घेत याबाबत चर्चा केली

या निवडणुकीत प्रथमच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर होणार आहे सर्व मतदान केंद्रांवर सुरक्षारक्षक आणि यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून रस्त्याचा मार्ग उपलब्ध नसलेल्या दोन केंद्रांवर हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं सामग्री पोहचवण्यात आली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व केंद्रांवर योग्य ती उपाययोजना करण्यात आल्या आहेत